लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला राज्य विधीमंडळातले सगळे सदस्य मंजूरी देतील अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली राज्यातल्या शोषित आणि वंचित घटकांसह सगळ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादनही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात केलं महिलांच्या सुरक्षेसाठीही सरकार सर्व उपाय करत असल्याचं ते म्हणाले सरकारनं हाती घेतलेल्या योजनांची राज्यपालांनी यावेळी माहिती दिली शेतक यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी दिल्याचा उल्लेख राज्यपालांनी केला म्रख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळातल्या सर्व सदस्यांचा सदनाला परिचय करून दिला त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल सदनानं त्यांचे आभार मानले लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला समर्थन देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या या प्रस्तावाला अनुमोदन देताना संसदेच्या या निर्णयाबद्दल संसदेचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलं

औरंगाबाद इथं विविध कामगार संघटना आणि राज्य कर्मचा यांच्या सर्व संघटनांनी आज मोर्चा काढला या मोर्चात कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजारावर या बंदचा परिणाम झाला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे वाहतूकदारांसह माथाडी संघटनांनीही बंदला पाठिंबा न दिल्यानं हे बाजार सुरळीतपणे सुरू आहेत सोलापूर शहरात बंदला अल्प प्रतिसाद आहे नाशिकमध्ये या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे नाशिकमधली सरकारी कार्यालयं आणि औद्योगिक क्षेत्रातल्या कर्मचा यांनी निदर्शनं केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा राज्य शासनानं दिला आहे धूळे जिल्हा परिषदेच्या कोडीद गटात भारतीय जनता पक्षाच्या अनिता पावरा बिनविरोध निवडून आल्या आहेत सांगवी गटात तसंच फत्तेपूर फॉरेस्ट बोराडीसांगवीखंबाळे कुसुंबा आणि न्यू बोराडी गणांमध्ये भाजपचे तर कोडीद गणात अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण बावन्न जागांपैकी तीस जागांचे निकाल हाती आले असून त्यात भाजपला सात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत वंचित बहजन आघाडीला आणि जन विकास आघाडीला प्रत्येकी सहा अपक्षांना दोन जागांवर विजय मिळाला नंदरबार जिल्हा परिषदेच्या एकूण छप्पन्न जागांपैकी पंधरा जागांचे निकाल लागले असून त्यात भाजपला चार आणि काँग्रेसला सहा राष्ट्रवादी काँग्रेसला तीन आणि शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामजी ग्यानोजी बाहात्तरे यांचं आज निधन झालं ते एकशे पाच वर्षांचे होते मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या सशस्त्र लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होत कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा इथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत

पोलीस आणि अग्निशमन विभागानं काल संध्याकाळी हे शोधकार्य अंधार पडल्यामुळे थांबवलं होतं

शेतक यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात एफ आर पी एकरकमई द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे